अन्न सुरक्षेसाठी प्रयत्नशील असलेल्या जागतिक अन्न उपक्रमाला यावर्षीचा नोबेल शांतता प्रस्कार जाहीर

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय

त्यानुसार प्रमुख व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही अर्थव्यवस्थेमध्ये सुधारणा होण्याची चिन्हं आता दिसत असून विकासदर वाढीसाठी रिझर्व्ह बँक आता ठोस पावलं उचलण्याच्या तयारीत असल्याचं बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी या पतधोरणावर टिप्पणी करताना म्हटलं आहे

कोविड रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत जगात सध्या भारत प्रथम स्थानावर असून उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सात पट अधिक आहे

दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांमध्ये एकंदर चाचण्यांच्या तुलनेत बाधित सापडण्याच्या प्रमाणात मुळीच घट झालेली नाही

नोबेल शांतता जगभरात असलेली उपासमारीची समस्या दूर करून अन्न सुरक्षा उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या जागतिक अन्न उपक्रमाला म्हणजेच वर्ल्ड फूड प्रोग्रॅमला यावर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे नोबेल पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष बेरिट रेइस अँडरसन यांनी काल ऑस्लो इथं ही घोषणा केली परिक्षा लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या उद्या होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईत माध्यमांशी बोलाताना याबाबत माहिती दिली रविवारी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून कोणताही विद्यार्थी अपात्र ठरणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं

नव्या मुंबईत मात्र पाम बीच मार्गालगत बामणदेव भ्यारी मार्गाजवळ तसंच गणेश तलावानजिक फेरफटका मारलात तर आता कदाचित तशी वेळ येणार नाही का ते सांगणारा हा वृत्तांत

एल अँड टी सीवूड या कंपनीच्या सीएसआर निधीतून करावेगांव इथं पामबीच मार्गालगत बामणदेव भूयारी मार्गाजवळ तसंच गणेश तलावानजिक अशा दोन ठिकाणी प्रायोगिक स्वरूपात या कुंड्या बसविण्यात आल्या आहेत त्यांचं लोकार्पण काल अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या हस्ते करण्यात आलं या भूमीगत कचराकुंड्यामध्ये ओला कचरा आणि सुका कचरा असे दोन भाग असून पायानं पायडल दाबल्यानंतर कुंडीचं छोटं झाकण उघडतं आणि कचरा टाकून झाल्यानंतर पायडलवरून पाय काढल्यावर ते बंद होतं त्यामुळे कचरा नजरेसमोर न राहता तो भूमीगत कुंडीत पडतो आणि सर्वसाधारणपणे कचराकुंडीमुळे दिसणार द्र्गंधीचे वातावरण टाळलं जातं कचरा वाहून नेण्यासाठी रिफ्युज कॉम्पॅक्टर आल्यानंतर हायड्रोलिक सिस्टिमव्दारे या भूमीगत कचराकुंड्या वर आणल्या जातील आणि त्यामधील कचरा कॉम्पॅक्टरमधून वाहून नेला जाईल यामध्ये आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे भूमीगत कचराकूंड्या जमिनीच्या वर आणून त्यामधून कचरा काढण्याची व त्या कुंड्या पुन्हा पूर्ववत जागी ठेवण्याची यांत्रिक प्रक्रिया रिफ्युज कॉम्पॅक्टरच्या बॅटरीवरच करण्यात येत आहे आकाशवाणी बातम्यांसाठी स्वप्ना हरळकर नवी मुंबई

जे अब्दूल कलाम यांचा जन्मदिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो यंदाही या दिनानिमित्त भिलारच्या पुस्तकांचं गाव प्रकल्पाच्या माध्यामातून पुस्तकांची आणि वाचनाची आवड वाढवणारा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे त्याबाबतची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

खरंतर जास्त खुप सारी पुस्तकं वाचा असं आवाहन पुस्तकांचं गाव भिलार या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातील जास्तीतजास्त नागरिकांपर्यंत हे पुस्तक वाचनाचं आवाहान समाजमाध्यमांद्वारे पोहोचवण्यात आलं आहे

कोरोना संकटामुळे अनेक मर्यादा असल्यानं यंदा वेगळ्या अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येत आहे पुस्तक वाचनाच्या आवाहनाबरोबरच प्रकल्प कार्यालयाच्या वतीने व्हर्च्युअल अभिवाचन आणि व्याख्यानही आयोजित करण्यात आलं आहे

कृष्णात खोत अभिवाचकांना आणि उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी भूषण राजगुरू पुणे

साहित्य संस्कृती लोककला आणि उद्योजकते संदर्भात विविध उपक्रमांचा समावेश असणाऱ्या या महासंमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिल काकोडकर असणार आहेत विश्व मराठी परिषदेनं काल एका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे

सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलाखा फादर स्टॅन स्वामी हॅनी बाबू आनंद तेलतूंबडे ज्योती जगताप सागर गोरखे आणि रमेश गायचोर यांचा यात समावेश आहे

यापैकी स्वामी यांचा माओवादी गटाच्या कारवायांमध्ये सक्रिय सहभाग होता असं एनआयए नं म्हटलं आहे आरोपपत्र दाखल झालेले सगळेजण हिंसाचाराला कारणीभूत ठरलेल्या एल्गार परिषदेच्या आयोजकांच्या संपर्कात होते असं एनआयएच्या चौकशीत आढळून आलं आहे आयएसआय नाशिकजवळ ओझरच्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये काम करणा या इसमाला पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय चा हस्तक असल्याच्या संशयावरून नाशिक पोलिसांनी अटक केली आहे हा इसम भारतीय लढाऊ विमानं आणि त्यांच्या उत्पादनाच्या युनिटची गोपनिय माहिती आयएसआयला प्रवत असल्याचा संशय आहे कांदा निर्यात बेंगलोर रोझ आणि कृष्णपुरम वाणाच्या कांद्याच्या निर्यातीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे

शेतकऱ्यांचं सक्षमीकरण आणि त्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या हेतूनं हा निर्णय घेतल्याची माहिती वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी काल दिली संभाजीराजे मराठा आरक्षण प्रकरणी पुढील धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मत खासदार संभाजी राजे भोसले यांनी व्यक्त केलं तुळजापूर इथं मराठा आरक्षणासंदर्भातल्या निषेध मोर्चाप्रुढे ते बोलत होते आपलं भाषण अर्धवट ऐकून त्यामधलता शब्दांचा विपर्यास करुन मंत्री विजय वडेट्टीवार हे मराठा विरुध्द ओबीसी असा वाद लावण्याच्या बेतात आहेत त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावीत असा सल्ला संभाजीराजे भोसले यांनी नंतर सोलापुरात बोलताना दिला सामंत सोलापूर आणि रत्नागिरीत पूढच्या वर्षी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल सोलाप्रात वार्ताहर परिषदेत संगितलं शिवाय विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षे दरम्यान झालेल्या सायबर हल्ल्याबाबत विद्यापीठ सायबरसेलकडे तक्रार दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

त्यांनी गुरूवारी रात्री आपल्या अनोख्या टेकडी शाळा आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमाची मांडणी जागतिक व्यासपीठावर केली टी फोर एज्युकेशन या लंडन मधल्या संस्थेनं आयोजित केलेल्या ऑनलाईन जागतिक शैक्षणिक परिषदेत इथल्या विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनी आपल्या अनोख्या शिक्षण संकल्पनेची माहिती जगाला दिली यावेळी ग्यानप्रकाश फांऊडेशनच्या वतीने विद्यार्थी आणि पालकांचा संवाद हा इंग्रजी भाषेतून जगभरात पोहचवण्यात आला

के अण्णा पाटील यांच्या जयंती निमित्त दिल्या जाणाऱ्या मानाच्या पुरुषोत्तम पुरस्काराचा वितरण सोहळा काल नंदुरबार इथं दिमाखात झाला महाराष्ट्रात विविध सामाजिक विषयांवर काम करणाऱ्या नाम संस्थेला यंदाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी नाम संस्थेच्या वतीनं हा पुरस्कार स्वीकारला

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही माहिती दिली काय आहे हे क्रिकेट पर्यटन ते सांगणारा हा वृत्तांत

या करारानुसार पर्यटकां करता मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडीयम ची सहल आयोजित करणं एमटीडीसी ला शक्य होणार आहे

अशा अनेक आठवणी या मैदानाशी निगडित आहेत त्यांना उजाळा देत पर्यटकांना स्टेडियमच्या सफरीचा आनंद लुटता येणार आहे काल झालेल्या सामंजस्य करारानुसार मुंबई आणि परिसरात क्रिकेट पर्यटनाच्या वाढीसाठी एमटीडीसी आणि एमसीए संयुक्तपणे प्रयत्न करणार आहे क्रिकेट पंढरीची ही सफर पर्यटकांना आयुष्यभर स्मरणात राहील अशी असेल असं पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काल केलेल्या ट्वीट मध्ये म्हटलं आहे

अंत्यदर्शन दिवंगत केंद्रीय मंत्री राम विलास पासवान यांचा पार्थिव देह आज पाटण्यात लोकजन शक्ती पक्षाच्या म्ख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे आज पाटणा इथंच त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील तत्पूर्वी काल पासवान यांच्या नवी दिल्लीतल्या निवासस्थानी राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री ज्येष्ठ नेते शरद पवार भाजपा अध्यक्ष जे पी नडडा यांनी पासवान यांचं अंत्यदर्शन घेतलं हवामान बंगालच्या उपसागरावर लागोपाठ तयार झालेले कमी दाबाचे पट्टे मान्सूनच्या परतीच्या प्रवासात अडसर ठरत आहेत

वेळापत्रकानुसार त्यानं आज महाराष्ट्राचा निरोप घेणं अपेक्षित होतं पण तशी लक्षणं नाहीत उलट अंदमान जवळ काल तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आंध्र तेलंगणाच्या दिशेनं येत असून त्याची तीव्रता वाढणार आहे या अशा हवामानामुळे आजपासून राज्यातल्या पाऊसमानात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार